नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लोकांनी पुढे येऊन या नव्या कायद्याला समर्थन द्यावं यासाठी भाजपा विशेष संपर्क अभियान राबवणार

रंगणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात एका सभेला संबोधित करणार आहेत

संबंधित सोसायट्या अधिकृत करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाची भूमिका बजावली

वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार वर्षातून एकदाच केला जाऊ शकतो असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं वस्तु आणि सेवाकर मंत्रीगटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या परिषदेच्या एका सत्रात बोलत होतं महसुल वसुली प्रक्रियेत स्थिरता येईपर्यंत वस्तु आणि सेवाकाराच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे केंद्र किंवा कोणतंही राज्य सरकार कराचे दर वाढवू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे नागरीकत्व सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय व्यवस्थापन संस्था आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या मजकुराची तपासणी करण्यास सांगण्यात आलं नसल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

सरकारनं शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियातील मजकुरावर नजर ठेवण्याचे निर्देश दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित करण्यात आलं होतं परंतु या बातम्या निराधार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खोटी माहिती उघड व्हावी या उद्देशान भाजपान जनसपर्क कार्यक्रम घोषित केला आहे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नङ्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

भारतासह जगभरातल्या विविध विद्यापीठांमधल्या सुमारे अकराशेहून अधिक शिक्षणतज्ञ आणि अभ्यासकांनी तसंच प्रतिष्ठित व्यर्तींनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आपल्या स्वाक्षरीचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे यांमध्ये राज्यसभेचे सदस्य स्वपन दासगुप्ता शिलाँगमधल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष शिशीर बजोरा नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरु सुनैना सिंग जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक ऐनुल हसन तसंच पत्रकार कांचन गुप्ता यांच्यासह अनेकांचा समावेश आहे या कायद्यामुळे पाकिस्तान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्यकांना आश्रय मिळेल असं या निवेदनात म्हटलं आहे स्वाक्षरी केलेल्या सगळ्यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या अशा अल्पसंख्यकांच्या मागे ठामपणे उभं राहिल्याबद्दल भारताची संसद आणि केंद्र सरकारचं अभिनंदन केलं आहे मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या या रॅलीचे आयोजक संविधान सन्मान मंचानं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं महाराष्ट्रातल्या शेतक यांना दिलासा देत राज्य सरकारनं महात्मा जोतीराव फुले कर्जमुकी योजना आणली आहे

शेतक यांना रांगा लावण्याची गरज भासणार नाही हे पेसे थेट त्यांच्या खात्यात जमा होतील असा खुलासा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केला राज्यसरकारनं सातबारा कोरा करण्याचं दिलेलं वचन पाळलं नाही म्हणून निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला उझबेकीस्तानमधे आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत

परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या राणच्या दो यावर आहेत

जयशंकर रोणचे अध्यक्ष हसन रुहानी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे ा ज्ञाणचे राष्ट्रपती हसन रुहानी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर आज मायदेशी परतले

आपल्या देशावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची रुहानी यांनी निंदा केली आणि जपानशी असलेले संबंध आणखी सुधारण्याचे संकेत दिले रुहानी यांच्याबरोबर जपानच्या दौऱ्यावर गेलेल्या उप परराष्ट्रमंत्री अब्बास अराधची यांनी जपानच्या राष्ट्रीय प्रसारण मंडळाशी चर्चा केली जिण आणि जपानमधील द्वीपक्षीय संबंध चांगले असून ते अधिक दृढ होण्यात जे अडथळे येत आहेत ते अमेरिकेनं अवेधरित्या लादलेल्या निर्बंधांमुळे येत असल्याचं अराघघी यावेळी म्हणाले

मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी जपान चीन दक्षिण कोरियाच्या वाणिज्य मंत्र्यांची आज बेजिंग क्षें बैठक होणार आहे गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच अशाप्रकारची बैठक होत आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि जर्मनीला जोडणाऱ्या एका वाहिनीच्या उभारणीसाठी काम करत असलेल्या कंपन्यांवर निर्बंध घालायचा निर्णय घेतला आहे त्यानंतर या प्रकल्पावर काम करत असलेल्या स्वित्झर्लंडमधल्या एका बांधकाम कंपनीनं आपलं काम थांबवलं आहे ट्रम्प प्रशासनानं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा आधार घेत नॉर्ड स्ट्रिम टू जर्मनी आणि तुर्क स्ट्रिम टू तुर्की या रशियाच्या दोन प्रकल्पांवर बंदी घालायचा निर्णय घेतला आहे या वाहिनीमुळे युरोपचं रशियावरचं अवलंबित्व आणि रशियाचा प्रभाव वाढेल त्यामुळे या प्रकल्पाला विरोध असल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे सिरिया आणि रशियन सैन्याच्या संयुक्त हवाई हल्ल्यात सीरियातल्या बंडखोरांचा अंतिम बुरूज उद्ववस्त झाला

इथं वाढलेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत हजारो नागरिकांनी पलायन केलं आहे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज कटक इथं तिसरा खेळला जाणार आहे

हा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील आज दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल आकाशवाणीच्या राजधानी एफ

रेनबो आणि इतर वाहिन्यांवरून आलटून पालटून हिदी आणि इंग्रजीतून या सामन्याचं थेट समालोचन ऐकता येईल